राज्यसभेत या विधेयकाला आज एकमतानं मंज्री देण्यात आली

या आरक्षणांना क्रिमिलेअर निकष लावण्यात येणार नाही असं कायदा आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी राज्यसभेत चर्चेला उत्तर देताना सांगितलं

नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग प्री यांनी आज लोकसभैत एका लेखी उतरात ही माहिती दिली नव्या सरकारच्या स्थापनेनंतर एअर इंडियामधील विशिष्ट पर्यायी यंत्रणा पुन्हा स्थापित करण्यात आली आणि प्रस्तावित निर्गृतवणूक प्रक्रिया कार्यान्वित झाली

त्यामुळे देशातील विमानतळ आणि हवाई वाहतुकीच्या पायाभूत सोयी सुविधांचा विकास अद्ययावत तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरण शक्य होईल असंही ते म्हणाले आसामचे म्ख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी नागरिकत्व स्धारणा विधेयकाम्ळे आसामच्या जनतेला काळजी करण्याचं कारण नाही असं प्रतिपादन केलं आहे आसामची संस्कृती भाषा तसंच राजकीय आणि लोकांचे जमीन हक्क हे सर्व आसाम संहितेप्रमाणेच जपण्यात येणार असल्याबद्दल त्यांनी ग्वाही दिली आहे आसाम संहितेतील कलम सहाच्या अंमलबजावणीविषयक प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी यापूर्वीच आश्वासन दिलं असल्याचं त्यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं काही लोक या सुधारणा विधेयकाबद्दल गैरसमज पसरवत आहेत दरम्यान विधेयकाविरुद्ध आसाममधे अद्याप आंदोलन चालू आहे ऑल आसाम स्टुडंट्स युनियनच्या नेतृत्वाखाली आजही ग्वाहाटी इथं हजारोनी निदर्शनं केली गुवाहाटी आणि दिब्रगड इथं अनिश्चितकाल संचारबंदी असून जोरहाट इथं रात्रीही संचारबंदी लागू आहे आंदोलनामुळे रेल्वे आणि हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला असून काही जिल्ह्यांत शैक्षणिक संस्था बंद राहिल्या काही भाजपा कार्यकर्त्याच्या घरांवर आंदोलनकर्त्यांनी हल्ला केल्याचं वृत्त आहे महाराष्ट्रात सताधारी महाविकास आघाडीचं खातेवाटप आज जाहीर झालं शिवसेनेनं आपल्याकडे गृहखातं ठेवलं असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थ तर काँग्रेसकडे महसूल खातं देण्यात आलं आहे शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह नगरविकास वन आणि पर्यावरण पर्यटन ससंदीय कार्य खातं देण्यात आलं आहे जयंत पाटील अर्थ नियोजन सार्वजनिक आरोग्य गृहनिर्माण अन्न आणि नागरी पुरवठा विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल ऊर्जा वैद्यकीय शिक्षण शालेय शिक्षण पश्संवर्धन विभाग सोपवण्यात आला असून सुभाष देसाईकडे उद्योग कृषी उच्च आणि तंत्रशिक्षण परिवहन क्रीडा आणि य्वक कल्याण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे डॉ नितीन राऊत यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आदिवासी विकास वस्त्रोउद्योग महिला आणि बालविकास तर छगन भ्जबळ यांच्याकडे ग्रामविकास जलसंपदा अन्न आणि औषध प्रशासन आणि सामाजिक न्याय विभाग सोपवण्यात आलं आहे रामजन्मभूमी प्रश्न काँग्रेसनं हेतूतः रेंगाळत ठेवला असं प्रधानमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी धनबाद इथल्या प्रचार सभेत म्हटलं हा प्रश्न शांततापूर्ण मार्गानं सोडवण्याचं आश्वासन आपल्या संकल्पपत्रात दिलं होतं त्यान्सार हा प्रश्न स्टल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं एकता बंधूभाव आणि देशभावना बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचंही त्यांनी नमूद केलं जगाप्ढे भारतानं एकतेचा आदर्श ठेवल्याचंही त्यांनी सांगितलं म्स्लीम भगिनींसाठी आपण त्रिवार तलाक विरोधी कायदा आणल्याचा उल्लेख त्यांनी केला शेतकरी द्रकानदार आणि छोटे व्यावसायिक अनेकांना दिलेली आश्वासनं भाजपानं पूर्ण केली आहेत असं ते म्हणाले झारखंडमधे विधानसभा निवडण्कांच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यांसाठीच्या प्रचारानं आता वेग घेतला आहे हिरणपूर इथं ज्येष्ठ भाजपा नेते राजनाथ सिंग यांची प्रचारसभा झाली केंद्रातल्या मजबूत आणि स्थिर सरकारम्ळे मोठे प्रश्न स्टायला मदत होते असं ते म्हणाले राजमहाल आणि मेहरामा इथं काँग्रेस नेते राहल गांधी यांनी प्रचारसभा घेतल्या झारखंड म्क्तिमोर्चाचे हेमंत सोरेन यांच्यासह घेतलेल्या सभेत गांधी यांनी आदिवासींचे प्रश्न स्टावेत यासाठी आपल्या आघाडीला मतदान करायचं आवाहन केलं

उर्वरित पाच मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान झालं

या प्नर्विचार याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती एस

बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यीय पीठासमोर आज स्नावणी झाली या याचिका दखलपात्र नाहीत असं न्यायालयानं म्हटलं आहे

तेलंगणातल्या पशुवैद्यक महिलेच्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणातले आरोपी पोलीसांसोबतच्या चकमकीत ठार झाल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज तीन सदस्यीय चौकशी आयोगाची स्थापना केली सर्वोच्च न्यायालयाचे निवृत न्यायमूर्ती व्ही

शिरपूरकर हे या आगोयाचे अध्यक्ष असतील तर म्ंबई उच्च न्यायालयाच्या निवृत न्यायाधीश रेखा सुंदर बलदोटा आणि सी बी आय चे माजी संचालक डी

या आयोगानं आजपासून सहा महिन्यांमध्ये चौकशीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर करावा असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत याच प्रकरणासंदर्भात तेलंगणा उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांनाही सरन्यायाधीश न्यायमूर्ती एस

बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं स्थगिती दिली तसंच विशेष चौकशी पथकानं अहवाल सादर करावा असे निर्देशही दिले याप्ढेचे निर्देश मिळेपर्यंत इतर कोणत्याही यंत्रणेनं या प्रकरणाची चौकशी करू नये असंही न्यायालयानं आज स्पष्ट केलं

तसंच या आयोगाला चौकशी आयोग कायद्यान्सारचे सर्व अधिकार असतील असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे जेष्ठ विधीज्ञ म्क्ल रोहतगी यांनी तेलंगणा सरकारची बाज् मांडली तेलंगणा सरकारच्या वतीनं राज्य पोलीसांचं विशेष चौकशी पथकानंही चौकशी स्रु केली असून ती कायम ठेवावी अशी मागणी रोहतगी यांनी केली न्यायालयानं ही मागणी मान्य केली आहे मात्र या चौकशी पथकाला या प्रकरणी आरोपपत्र दाखल करता येणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे या प्रकरणावर स्नावणी घेत असलेल्या पीठात न्यायमूर्ती एस

नझीर आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचाही समावेश होता ब्रिटनमध्ये आज सार्वत्रिक निवडणूका होत आहेत

तर मजूर पक्षाचे प्रमुख जेरेमी कॉर्बीन यांनी ब्रेक्झिटवर नव्यानं सार्वमत घेण्याचं आणि सर्व स्विधांचं राष्ट्रीयकरण करण्याचं आवाहन मतदारांना केलं आहे